पीएनबी घोटाळ्यातल्या या हिरे व्यापा याशी संबंधित विविध ठिकाणाहून परदेशातून आयात केलेल्या घड्याळांचा मोठा साठा देखिल ईडीनं जप्त केला आहे

आजच्याच सभेत कचरा संकलनाचा ठेक्याच्या नव्यानं निविदा काढण्याला मंजुरी देण्याच्या विषयावर कॉग्रेस आणि भाजपा सदस्यांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली महाराष्ट्रातली एक हजार गावं विकसित करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाची सुरुवात झाली आहे बुलडाणा जिल्ह्यातल्या शेगाव तालुक्यातल्या निवडक गावांचा यात समावेश केला आहे

यासंबंधीच्या निर्णयपत्रावर कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमणार यांनी शिक्कामोर्तब केलं आहे नाशिक जिल्ह्यातल्या दिंडोरी रोडवर वनारवाडी शिवारात चारचाकी आणि दुचाकी यांच्यात समोरासमोर झालेल्या अपघातात दुचाकीवरील एकाच कुटूबांतील तीघे जण ठार झाले असून कार चालकही जागीच ठार झाला आहे या प्रकरणी दिंडोरी पोलिसांत अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे गावांच्या सर्वांगीण विकासांचं नियोजन करतांना गांवाच्या निकडीनुसार विकास कामांना प्राध्यान्यक्रम दिला जातो अस प्रतिपादन राज्याचे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी काल जळगाव जिल्ह्यात निमगाव इथं केलं

माजी खासदार नाना पटोले यांनी या मोर्चाचं नेतृत्व केलं असं आमच्या वार्ताहरणानं कळवलं आहे

कोकणातला पहिला मोनोरेल प्रकल्प सिधूद्र्ग जिल्ह्यातल्या सावतवाडीतल्या शिल्पग्राममध्ये उभारण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री दीपक केसरकर यांनी काल दिली

पालघर जिल्ह्यातल्या पोलीस ठाणे आणि पोलीस विभागाच्या इतर शाखेतल्या पोलीस अधिकाऱ्यांना कामाच्या अनुषंगानं भेटण्यासाठी येणाऱ्या अभ्यागतांची डिजिटल नोंद ठेवण्यासाठी पालघरचे पोलीस अधीक्षक मंजूनाथ सिंगे यांच्या संकल्पनेतून व्हिजिटर मॅनेजमेंट सिस्टीम चालू करण्यात आली आहे या प्रणालीत पोलीस ठाण्यात भेट देणाऱ्या अभ्यागतांचा फोटो तसंच मोबाईल क्रमांक आदी माहिती भरण्यात येते त्यानंतर तात्काळ त्या अभ्यागंताच्या मोबाईल वर एक मॅसेज जातो जर एकच अभ्यागत वारवार पोलीस स्टेशनला येत असेल तर याबाबत संबंधित पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी यांना त्याबाबत विचारणा केली जाते यंदाच्या गळीत हंगामात प्णे विभागानं तर साखर उताऱ्यात कोल्हापूर विभागानं पहिला क्रमांक पटकावला आहे